औषधनिर्मिती एयर कोरोना उद्रेकाचा सामना करण्यासाठी औषधांचा त्टवडा अजिबात भासणार नाही असं केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयानं नमूद केलं आहे चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक झाल्यापासूनच देशातल्या औषधनिर्मितीवर सातत्यानं आणि बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं तसंच लॉक डाऊनच्या काळातही औषधं आणि वैदयकीय उपकरणांची निर्मिती विनाअडथळा कशी स्रू राहील याचीही काळजी घेत असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी मालवाहतूक आणि इतर संबंधित स्विधांमध्ये समन्वय राखण्याकरता मंत्रालयानं केंद्रीय नियंत्रण कक्ष उभारला असून केंद्रीय औषध मूल्य नियामक प्राधिकरणानं हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला आहे

जीवाची जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर पश्चामेडिकल स्टाफ पोलिस सफाई कामगार यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं घरातंच थांबून कोरोनाविरुदधच्या लढ्यात योगदान द्यावं असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं स्रुच ठेवलं तर सद्यस्थितीचा प्नर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे दरम्यान राज्यातील बह्तांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत

हसन म्श्रीफ यांनी दिली

यासंदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून सर्व जिल्हा परिषदांना कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत

या पाचही जणांचे नमूने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे